राज्यसभेत विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी महिलांविरुद्धवे गुन्हे रोखण्यासाठी कायदा आणि पोलीस व्यवस्थेत बदल तसंच कठोर शिक्षेची मागणी केली अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली केवळ नियम बनवणं पुरेसं नाही तर न्याय व्यवस्थेत बदल करण्याबाबत देशानं विचार करायला हवा असं ते म्हणाले लोकसभेतही सर्वच सदस्यांनी या क्रूर घटनेचा निषेध केला या विषयावर चर्चा करण्याची आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी अधिक कठोर कायदे करण्याची ग्वाही सरकारनं सभागृहाला दिली या विषयावर चर्चेसाठी सरकार तयार आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं सभागृहाच्या ज्या भावना आहेत त्याच आपल्याही असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी असं सिंह म्हणाले हैदराबादच्या बलात्कार पिडितेच्या कुटुंबाला जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे संसदेच्या आवारात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की आपण राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतली असून राज्य सरकारनं तपास वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत राज्य सरकारला कुठलीही मदत करायला केंद्र सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं ई सिगारेटचं उत्पादन व्यापार वाहतूक साठा आणि जाहिरात याच्यावर बंदी घालणारं विधेयक आज संसदेनं मंजूर केलं राज्यसभेत आज आवाजी मतदानानं हे विधेयक संमत झालं या विधेयकापाठीमागे कोणताही छुपा हेतू नाही असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं लोकसभेत काही दिवसांपूर्वीच हे विधेयक मंजूर झालं आहे राष्ट्रीय महामार्गासंबंधीच्या कामांच्या गतीत उल्लेखनीय सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे राज्यसभेत आज प्रश्रोत्तराच्या तासात एका प्रश्राला ते उत्तर देत होते

विमानतळाला जोडणाऱ्या महामार्गासह नव्या राष्ट्रीय महामार्गामुळे दिल्लीतलं वायू प्रदूषण बरंच कमी होईल असं गडकरी यांनी दुसऱ्या एका प्रशाला उत्तर देताना सांगितलं पेट्रोल आणि डिझेलवर सध्या कोणताही नवा कर आकारण्याचा सरकारचा विचार नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं लोकसभेत आज एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली विधनुष या लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज केंद्र सरकारनं केली

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदूज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली क्वें आज दुपारी स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हआ यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा केली परस्पर हिताच्या द्विपक्षीय क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर आधिक काम करण्याची उंछा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली अभिनव संशोधन धोरणावर भारत स्वीडन उच्चस्तरीय धोरण चर्चेचं अध्यक्षस्थान प्रधानमंत्री आणि स्वीडनच्या राजांनी भूषवलं भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण शोध तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या समन्वयावर त्यांनी भर दिला राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांचं आज सकाळी भारत दौऱ्यासाठी दिल्लीत आगमन झालं राष्ट्रपती भवनात त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं राजे गुस्ताफ यांचा हा तिसरा भारत दौरा आहे भारत भेटीवर आलेले स्विडनचे राजे आणि राणी मुंबई आणि उत्तराखंडलाही भेट देणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज स्वीडनचे परराष्ट्र मंत्री अप्तलिंडे यांच्याशी नवी दिल्ली श्वें व्यापक चर्चा केली पर्यावरण औद्योगिक उत्पादनं आरोग्य स्मार्ट सिटी या क्षेत्रात संयुक्त सहकार्य वाढीला लागावं यासाठी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी ट्विटमधे म्हटलं आहे

संपूर्ण पावणेतीन एकर जागा रामलल्लाच्या ताब्यात देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्यात काही त्रुटी असल्याचं सांगत मूळ याचिकाकर्ते एम सिद्दीक यांच्या कायदेशीर वारसदारांनी ही याचिका दाखल केली आहे

पलानीसामी यांनी जाहीर केलं आहे

आज त्यांनी आढावा बैठकही घेतली ज्या शेतकऱ्यांची जामिन वाहून गेली अशांना विमा रक्कम तात्काळ देण्याचे आदेशही पलानीसामी यांनी दिले

तामिळनाडूच्या दक्षिणी जिल्ह्यामधे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान येत्या सोळा डिसेंबरला होणार आहे

विविध राजकीय पक्षांच्या वरीष्ठ लोकप्रिय नेत्यांचा प्रचार झंजावत सुरु आहे जनतेला नक्षलवाद हवा की विकास हवा याची निवड आपली आपण करायची आहे असं मत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज व्यक्त केलं झारखंडमधे चक्रधरपूर ॐ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते

निधीच्या अभावी आदिवासी आणि गरीबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ पोचत नसल्याचा आरोप काँप्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे झारखंडमधल्या सिमडेगा शिल्या प्रचारसभेत ते बोलत होते औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं

कर्नाटक विधानसभेसाठी या पोटनिवडणुका होत आहेत अमेरिकन नौदलाच्या हाँगकाँग भेटी चीन निलंबित करणार आहे हाँगकाँग मानवी अधिकार आणि लोकशाही कायदा गंभीरपणे हाँगकाँगच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करत असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे हाँगकाँगमधे मानवाधिकारांना पाठिंबा देणारा कायदा अमेरिकन काँप्रेसनं संमत केला आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीननं हे पाऊल उचललं आहे

ट्रायथलॉन प्रकारात आदर्श एम एन सिनिमोलने सुवर्णपदक मिळवलं तर विश्वजीत श्रीकोमने रौप्य पदक मिळवलं महिलांच्या स्पर्धेत तोडाम सरोजिनीदेवीने रौप्य तर मोहन प्रज्ञाने कांस्यपदकाची कमाई केली